त्यांच्याशिवाय शिवसेनेकडून नीलम गो ्हे यांनी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी तर काँप्रेसकडून राजेश राठोड यांनी आज विधान भवनात निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सादर केला भाजपकडून यापूर्वीच चौघांनी अर्ज दाखल केले असून आज आणखी रमेश कराड आणि संदीप लेले यांनीही अर्ज सादर केला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरवृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत कोरोनामुळे देशभरात उड्रवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक कार्यक्रमांना वेग देण्याच्या दृष्टीनं आणखी सवलती देण्यासंदर्भात या बैठकीत विचार विनिमय होत आहे तिसऱ्या टप्प्यातल्या टाळेबंदीचा शेवटचा आठवडा लक्षात घेता पुढील दिशा ठरवण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची आहे देशात कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यापासूनची ही पाचवी बैठक आहे

दिल्लीहून मुंबई दिब्रगड आगरताळा हावडा पाटणा बिलासपूर रांची भुवनेक्वर सिकंदराबाद बेंगलुरू चेन्नई तिरूवनंतपूरम मडगाव अहमदाबाद आणि जम्मू तावी या शहरांपर्यंत च्या गाड्यांचा त्यात समावेश आहे

कोणत्याही रेल्वे स्थानकावर तिकिट विक्री उपलब्ध असणार नाही

प्रवाशांना तोंडाला मास्क लावणं बंधनकारक असून आवश्यक तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवासाची परवानगी दिली जाईल

स्थलांतरित कामगारांना घरी जाता यावं याकरता सध्या चालवण्यात येणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांमधली प्रवाशी संख्या बाराशे वरून वाढवून सतराशे करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे

स्थलांतरित मज्रांच्या रेल्वे तिकिटांचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीतून भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी घेतला आहे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वर्ग करण्यात येईल या संदर्भातला शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागानं जारी केला आहे

यात एका चालकाचा समावेश आहे जखमींना चांदवड ब्रिल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

सांगलीतल्या मिरज रेल्वे स्थानकातूनही काल रात्री एक विशेष श्रमिक रेल्वेगाडी उत्तरप्रदेशातल्या गोरखपूरसाठी रवाना झाली

देशाच्या विविध भागात अडकून पडलेल्या मजुरांना श्रमिक विशेष रेल्वे गाड्या आणि बसेसपर्यंत पोहोचता यावं यासाठी आवश्यक ते सहाय्य्य उपलब्ध करून द्यावं असं केंद्रीय गृह सधिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सधिवांना लिहिलेल्या आदेशात म्हटलं आहे आपल्या गावी परतण्यासाठी मजूर रेल्वे रुळांवरून तसंच महामार्गावर चालत असून या गोष्टीची केंद्रसरकारनं गंभीर दखल घेतली असून मजुरांना अशा प्रकारे प्रवास करावा लागू नये याची दक्षता राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनानं घ्यावी असं त्यांनी यात म्हटलं आहे पायी चालत निघालेल्या मजूरांचं समुपदेशन करण्यात यावं तसंच श्रमिक विशेष गाड्या आणि बसची व्यवस्था होईपर्यंत जवळच्या परिसरात त्यांच्या निवान्याची आणि भोजनाची व्यवस्था करावी असं या आदेशात म्हटलं आहे जास्तीत जास्त श्रमिक विशेष गाड्या चालवण्यामध्ये तसंच आरोग्य सेवा देशभर पोहोचावी यासाठी डॉक्टर्स नर्सेस सफाई कर्मचारी आणि अन्य आरोग्य सेवकांची आंतर राज्य वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सर्व राज्य सरकारांनी साहाय्य करावं असे निर्देश भल्ला यांनी दिली आहेत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात राज्यातल्या शिधापत्रिका धारकांना नियमित धान्या बरोबर प्रति शिधापत्रिका एक किलो चणा डाळ अथवा तूर डाळ मोफत दिली जाईल अशी माहिती अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे

मनमोहनसिंग यांची प्रकृती आता स्थिर असून ते नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निरीक्षणाखाली आहेत

मुंबईतली आजपर्यंतची ही एकादिवसातली सर्वांत मोठी संख्या आहे

यात सर्वाधिक ठिकाणं दादर धारावी माहीम माटुंगा धिली आहेत

रत्नागिरीत काल संगमेश्वर तालुक्यात आणखी आठ करोनाबाधित रुग्ण सापडले हे सर्वजण मुंबईतून आले होते आणि त्यांना क्वारंटाज्ञ केलं होतं

किंवा के ई एम रुग्णालयात दाखल करायला सांगितलं होतं मात्र त्यानंतरही या महिलेच्या नातेवाईकांनी तिला मुंबईतून दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स डेस्ट्री अँड एग्रीकल्वर पृणेच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते

मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे तिथले उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे महिना अखेरपर्यंत पूर्ण राज्य ग्रीन झोन करण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं